आयोगानं याबाबत केंद्रीय मंत्रीमंडळाच्या केंबिनेट सचिवांसह राज्यांच्या मुख्य सचिवांना निर्देश दिले काँप्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांच्याकडे पाठवला आहे लोकसभा निवडणुकीत राज्यात पक्षाच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे नैऋत्य मोसमी पावसाला पोषक परिस्थिती निर्माण करणाऱ्या अरबी समुद्रातल्या भूमध्यसागरी प्रवाहातल्या बदलामुळे मान्सूनचं आगमन लांबल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीनं सार्वत्रिक निवडणुकांमधे घवघवीत यश संपादन केल्याच्या पार्डभूसीवर गुंतवणूकदारांनी खरेदीत पुन्हा रस घेतल्याचं दिसतं

याप्रसंगी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली अकादमीच्या गव्हर्नर कॅरॉल लिटलटन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी राज कपूर जीवनगौरव पुरस्कार चित्रपट संकलक वामन भोसले यांना तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेते परेश रावल यांना आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांना चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार तर अभिनेता भरत जाधव यांना व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं पालघर जिल्ह्यातल्या बोईसर चिल्हार रस्त्यावर गुंदले इथं रस्त्यालगत असलेल्या फर्निचर च्या गोदामात काल भीषण आग लागली आणि लाखोंचं फर्निचर जळून खाक झालं आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले हंगामातली दुसरी प्रँडस्लॅम फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा कालपासून पॅरिसमधे सुरु झाली सुरुवातीच्या सामन्यांमधेच जागतिक मानांकनात पाचव्या क्रमांकावर असलेली अँजेलिक कर्बर आणि विनस विलियम्स यांना पराभवाचा धक्का बसला

जागतिक अव्वल मांनांकित नोवाक जोकोविच आणि द्वितीय मानांकनप्राप्त राफेल नदाल तसंच प्रँडस्लॅम स्पर्धांची तेवीस विजेतेपदं पटकावणारी सेरेना विल्यम्स यांचे सामने आज होणार आहेत